त्यात राज्यातल्या बीड लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी हिंगोली बुलडाणा अकोला अमरावती आणि सोलापूर या दहा मतदार संघाचा समावेश आहे या सर्व मतदारसंघांमधे काल प्रचाराच्या अखेरच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या

राज्याच्या अनेक भागात गेल्या काही दिवसात अवकाळी पावसामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे

झालेल्या हानीची माहिती राज्यसरकारकडून घ्यावी आणि पीडितांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे निर्देश आपण अधिका यांना दिले आहेत असं ते म्हणाले भारताला महाशक्ती बनवण्यासाठी मजबूत सरकार हवं मात्र कॉंग्रेस आणि जेर पक्ष तसं सरकार देऊ शकत नाहीत मजबूत देशासाठी मजबूत नेता पाहिजे असं मोदी म्हणाले लोकांचा विश्वास हेच आपलं भांडवल असून बहुमत असल्यानंच आपल्याला ठोस निर्णय घेता आले तसंच भ्रष्टाचार आणि महागाईला आळा घालता आला असं त्यांनी सांगितलं मागास असल्यानं काँप्रेसनं आपली बदनामी सुरु केली असून आता सगळे मोदी चोर असतात असं ते सांगू लागले आहेत देशाच्या जवानांच्या पराक्रमावर विरोधक शंका घेत आहेत अशा लोकांना मतदारच शिक्षा देतील असं मोदी म्हणाले सरकारनं मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरावर छापा टाकण्याची हिंमत दाखवावी असं आव्हान राष्ट्रवादीनं दिलं आहे राज ठाकरे राज्यभर सभा घेत असून त्यांनी भाजपाला मतं देऊ नयेत असं आवाहन नांदेड सोलापूर कोल्हापूरमधे घेतलेल्या प्रचारसभांमधे केलं मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसतानाही राज ठाकरे राज्यभर घेत असलेल्या प्रचार सभांचा खर्च कोणते उमेदवार उचलत आहेत याची चौकशी करायची मागणी भाजपने मुख्य निवडणूक आयुक्त अब्निनकुमार यांना पत्र लिहून केली यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हे आव्हान सरकारला दिलं आहे लोकसभेच्या उद्या होणा या दुस या टप्प्यातल्या निवडणुकीच्या मतदानाचा आढावा घेणारा रेडिओ ब्रीज हा कार्यक्रम उद्या रात्री सव्वा वाजता प्रसारित होणार आहे आकाशवाणी मुंबई विभागाच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन प्रसारित होईल या कार्यक्रमात उद्या मतदान होणा या राज्यातल्या दहा लोकसभा मतदार संघातले आकाशवाणीचे बातमीदार आणि तज्ञ सहभागी होतील

या दिनाच्या निमित्तानं देशात तसंच जगभरात सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्याचे सतत प्रयत्न केले पाहिजेत असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राज्यातल्या जलाशयांमधल्या मृत पाणीसाठ्याचं नियोजन करुन त्याचा वापर प्राधान्यानं पिण्यासाठी करावा अशा सूचना मुख्य सचिव यु

मदान यांनी दिल्या आहेत मुंबईत झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या फेऱ्यांबाबत जीपीएसच्या सहाय्यानं गटविकास अधिकाऱ्यांनी दररोज संनियंत्रण करावं असे निर्देश मदान यांनी दिले आहेत

बुलडाणा जिल्ह्यात वीज कोसळून चार जण ठार झाले अकोला जिल्ह्यात मुर्तिजापूर पातूर क्रें गारपीट झाली या गारपिटीत पातूर तालुक्यातल्या पळसखेड क्रिल्या शेतात काम करणाऱ्या एका महिलेचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला नाशिक जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या दिवशी अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला यात बागलाण दिंडोरी आणि देवळा या तीन तालुक्यांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला गेल्या तीन दिवसांत अवकाळी पावसानं जिल्ह्यात आठ जणांचे बळी घेतले आहेत नांदेड जिल्ह्यात भोकर आणि कंधार ॐ शेतात काम करत असणाऱ्या दोन शेतमजूरांचा काल वीज पडून मृत्यू झाला वादळी वाऱ्यामुळे मोसंबी लिंबू आंबा आणि केळीच्या बागा तसंच हळद पिकाचं नुकसान झालं आहे

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे